त्यामुळे कुमारस्वामी यांचं सरकार अल्पमतात गेलं आहे असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे

पाकिस्तानात कैद असलेल्या कुलभूषण जाधव यांना भारतीय राजनैतिक अधिका यांना भेटण्याची परवानगी देण्यात आल्याची घोषणा पाकिस्ताननं केली आहे यासाठी पाकिस्तानी कायद्यातल्या तरतूदींची विचार करण्यात येत आहे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयानं काल रात्री केलेल्या या घोषणेत म्हटलं आहे पाकिस्तान एक जबाबदार राष्ट्र असल्यानं ही परवानगी देण्यात आली आहे

बुधवारी जाधव यांच्यावरील आरोप आणि त्यांना देण्यात आलेली शिक्षा याबाबत पुर्नविचार करावा तसंच जाधव यांना भारतीय राजनैतिक अधिका यांना भेटण्याची ताबडतोब परवानगी द्यावी असं आदेश पाकिस्तानला दिले होते

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या विधेयकात कर कायद्यांमधे प्रस्तवित सुधारणांबाबत सभागृहात स्पष्टीकरण दिलं या सुधारणांमुळे मेक इन इंडिया आणि स्टार्ट अप्स उपक्रमानां प्रोत्साहन मिळेल असं त्यांनी सांगितलं या सुधारणामुळे बिगरबँकिंग वित्तीय संस्थांवर नियंत्रण ठेवणं रिझर्व्ह बँकेला शक्य होणार आहे असं त्या म्हणाल्या राजकीय पक्षांना केल्या जाणा या डिजिटल पेमेंटबाबत विचारलेल्या प्रश्नावर सीतारामन यांनी सांगितलं की डिजिटल पेमेंटचे धागेदोरे नेहमीच स्पष्ट असतात त्यामुळे असा व्यवहार अधिक पारदर्शक राहतो केंद्र सरकारनं वित्त आयोगाकडून राज्यांना मंजूर होणारा निधी आणि अनुदानांची सागंड कृषी क्षेत्रातल्या सुधारणांशी घालावी असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे भारतीय कृषी क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या उच्चाधिकार समितीची पाहिली बैठक काल नवी दिल्ली इथं झाली फडनवीस या समितीचे निमंत्रक आहेत वैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं या बैठकीत या प्रस्तावाबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं कृषी मंत्रालय आणि वाणिज्य मंत्रालय यापैकी एक उत्पादनाशी तर दुसरं पणनसंबंधी व्यवहार पाहात असल्यानं या दोन मंत्रालयांमधे अधिक चांगला समन्वय असला पाहिजे असं ते म्हणाले केंद्रीय मनुष्यवळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी काल नवी दिल्ली इथं दिक्षारंभ या नावानं विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या काही मार्गदर्शक सूची जारी केल्या दिक्षारंभ नावाच्या या सूचींच्या आधारे नवीन विद्यार्थ्यांना विद्यापीठातील नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी उपयोग होईल या माध्यमातून नवीन विद्यार्थ्यांना शिक्षक तसंच ज्येष्ठ विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्यास मदत होईल तसंच स्वतःलाही या वातावरणात आपलं कौशल्य दाखवण्यास त्यांना सोपं जाईल

प्रसारभारतीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की गेल्या तीन वर्षांमधे नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यासाठी बराच खल आणि चर्चा झाली शिक्षणतज्ञ शिक्षक शास्त्रज्ञ आणि शेतक यांच्या सूचनादेखील नव्या मसुद्यासाठी विचारात धेण्यात आल्या आहेत

या कार्यक्रमासाठी लोकांनी आपले प्रश्न आणि कल्पना कळवाव्यात असं आवाहन मोदी यांनी केलं आहे

भारतीय रेल्वे आज निमवैद्यकीय प्रवर्गासाठी सर्वात मोठी भर्ती सुरु करत आहे

या भर्तीत आर्थिक मागासांना आरक्षण ठेवलं आहे

जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया खुल्या बँडमिके स्पर्धेत आज महिला एकरीत भारताच्या पी व्ही सिंधूचा उपांत्यपूर्व सामना जपानच्या नोझोमी ओकुहारा या ब्रितीय मानांकित खेळाडूशी होणार आहे

पुरुष एकेरी आणि दुहेरीत मात्र भारताचं आव्हान काल आधीमलं

वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर भारतीय क्रिकेट संघ निवडण्यासाठी होणारी राष्ट्रीय निवड समितीची आज होणारी बैठक पुढं ढकलून आता येत्या रविवारी होणार आहे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बी सी सी आय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिवाऐवजी निवड समितीचे अध्यक्ष असतील असा आदेश प्रशासकीय समितीनं दिल्यावर ही बैठक रविवार पर्यंत पुढे ढकलण्यात आली

मोतिहारी अमलेखगंज पेट्रोलियम पाईपलाईनमुळे नेपाळमधे सकारात्मक बदल घडुन येईल असं नेपाळमधले राजदूत मनजीव सिंग पुरी यांनी म्हटलं आहे ते काल काठमांडू इथं एका कार्यक्रमात बोलत होते पेट्रोलियम पाईपलाईनचं काम यशस्वीपणे झालं असून आता गॅस पाईपलाईनचं काम सुरु करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले मोतिहारी अमलेखगंज पाईपलाईन मुळे नेपाळमधील तेलाच्या साठयाचा प्रश्न सुटेल तसंच पेट्रोलियम पदार्थ टँकरनं वाहून न्यावे लागणार नाहीत

यामुळे पर्यावरण अनुकूल स्वस्त आणि सुरळीत अशा पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा नेपाळला होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नेपाळचे प्रधानमंत्री के

शर्मा ओली यांच्या हस्ते गेल्यावर्षी एप्रिलमधे या पाईपलाईनचं भूमीपूजन झालं होतं दरम्यान या पाईपलाईनच्या सर्व तपासण्या पूर्ण झाल्या आहेत प्रायोगिक तत्वावर गेल्या बुधवारी मोतीहारी इथून डिझेल सोडण्यात आलं होतं ते आज अमलेखगंज इथं पोचण्याची शक्यता आहे देशद्रोहाच्या आरोपाखाली एका वर्षांची शिक्षा एम डी एम

चे प्रमुख वायको यांना चेन्नईच्या कनिष्ठ न्यायालयानं सुनावली होती ती मद्रास उच्च न्यायालयानं रद्द केली आहे

वायको सध्या राज्यसभेचे खासदार आहेत वायको यांनी विशेष न्यायालयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती न्यायमूर्ती औदीकेसवलू यांनी हे प्रकरण ऐकल्यानंतर विशेष न्यायालयानं सुनावलेली शिक्षा रद्द केली श्रीलंकेतील तामीळींच्या प्रकरणत राज्यसरकारच्या भूमिकेवर त्यांनी कडक शब्दात टीका केली होती

असंही त्या म्हणाल्या या कार्यक्रमादरम्यान त्यांनी या उद्योगाला आवश्यक जमीन वितरणाच्या कागदपत्रांवर सह्या केल्या या उद्योगाला सरकार सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली